राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू शिक्षणमंत्री विनोद तावडे राज्यमंत्री डॉक्टर रणजीत पाटील विद्यापीठांचे कुलगुरु तसंच अनेक तरूण उद्योजक आणि उद्योगप्रमुखही यावेळी उपस्थित होते या यात्रेमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असा विश्वासही फडनवीस यांनी व्यक्त केला ही यात्रा तरुणांना त्यांच ध्येय गाठण्यासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास सुरेश प्रभू यांनी यावेळी व्यक्त केला नियमन विपणन आणि अर्थपुरवठ्याशी संबंधित आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकार ई मार्केट संकल्पना राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलं थोर स्वतंत्र सेनानी आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात आज विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केल

मुंबईहन औरंगाबादला आलेल्या जेट एअरवेजच्या विमानाला आज चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर जमिनीवर उतरताना बगळ्यानं धडक दिली वैमानिकानं प्रसंगावधान राखून विमान सुरक्षितपणे उतरवलं मुंबईला येणा या प्रवाशांचा मात्र यामुळे खोळंबा झाला विमान तांत्रिक कारणामुळे रद्द झाल्याचं जेट एअरवेज प्रशासनानं जाहीर केलं

बुलढाणा िं आयोजित कापूस आणि सोयाबीन परिषदेत ते काल बोलत होते यावेळी बोलतांना त्यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर टीका केली पालघर जिल्ह्यात पशुसंवर्धनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते हे लक्षात घेऊन शासन आदिवासी जीवनोन्नती विकास केंद्रं स्थापन करणार आहे या केंद्राच्या माध्यमातून काऊ क्लब स्थापन करणार असल्याचं पशुसंवर्धन दुग्धविकास मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितलं ते काल यासंदर्भात पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत बोलत होते

आठ जणींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून एका महिलेला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्याचं आमच्या बातमीदारांन कळवलं आहे

मलब्याखाली काहीजण अडकल्याची सूचना मिळाल्यानं रात्री उशीरापर्यंत बचावकार्य सुरु होतं अशी माहिती आमच्या बातमीदारानं दिली

दिल्लीतल्या किसान घाट परिसरात शेतक यांनी सुरु केलेल आंदोलन आज पहाटे माग घेतलं आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांनी ही माहिती दिली केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याबरोबर दोलनाच्या नेत्यांची काल चर्चा झाली या चर्चेदरम्यान दिलेली आश्वासनं सरकारनं पूर्ण करावीत अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली सरकारच्या भूमिकेबद्दल संतृष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं येत्या दोन दिवसात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल तर उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी आणि मराठवाड्यातल्या तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे दरम्यान अरबी समुद्राच्या दक्षिण पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून पुढच्या दोन दिवसात समुद्रात वादळ येण्याची शक्यता आहे मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये पाच ऑक्टोबरच्या आधी किनारपट्टीवर परत यावं असा श्राारा हवामान खात्यानं दिला आहे